राज्याच्या अनेक भागात अपेक्षेन्सार पावसाची हजेरी आता सविस्तर बातम्या जालियनवाला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शंभराव्या स्मृतीदिनानिमित्त काल देशभरातून हुतात्म्यांना श्रद्वांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांनी ट्विटर संदेशाद्वारे तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमृतसर इथं हुतात्म्यांना आदरांजली वाहिली अमृतसर इथं जालियनवाला बाग स्मारकस्थळी झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वेंकय्या नायड्र यांच्या हस्ते या घटनेवर आधारित नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं राज्यातही विविध ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस भवन इथं शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

यानिमित्त संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे डॉक्टर आंबेडकर यांचे विचार बंधुता प्रेम आणि समानतेला बळकटी देणारे आहेत असं कोविंद यांनी म्हटलं आहे राफेल एका खाजगी कंपनीला दिलेली करसवलत आणि राफेल करार यांच्यात कसलाही परस्परसंबंध नसल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे असा संबंध जोडणं खोडसाळपणाचं आणि चुकीची माहिती पसरवण्याचं काम आहे असं मंत्रालयानं आपल्या पत्रकात नमूद केलं आहे

त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे तर रिलायंसला दिलेली कर सवलत कायद्याच्या चौकटीत राहून आणि नियमानुसार दिली असून यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही असं फ्रेंच दूतावासानं म्हटलं आहे या वृत्तानंतर राफेल करारातील भ्रष्टाचाराचे एकेक स्तर उघडकीला येत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे

जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फ्री झडत आहेत देशानं भाजपा सरकारच्या काळात केलेली प्रगती पचनी पडत नसल्यामुळेच द्रमुक काँग्रेस आणि महाआघाडीतले अन्य घटक पक्ष आपल्यावर नाराज आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तामिळनाडूमध्ये एका प्रचारसभेत बोलताना केली

इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये राज ठाकरेंवर टीका करताना मनसे हा उमेदवार नसलेला पक्ष असल्याचं नमूद केलं देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपा आणि मित्र पक्षांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं काँग्रेसचे वरीष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्याचं सरकार सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीका केली

आत्ताचं जनमानस मोदींच्या विरोधात आहे असं चव्हाण पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली मोदी यांनी कुठलीही आश्वासनं पाळलेली नाहीत ते जनतेची दिशाभूल करत आहेत अस पवार म्हणाले पंतप्रधान आपल्या भाषणात नेहरु गांधी परिवार आणि शरद पवार यांच्यावर करत असलेल्या टीकेचा आघाडीवर काही परिणाम होत नाही असं मत कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी काल लातूरमध्ये व्यक्त केल शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलम गोरे यांनी काल तुळजापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला भाजपा सेना महायुतीच्या राज्यातल्या सर्व जागा जिंकू असा दावा त्यांनी केला मुख्यमंत्र्यांनी काल रात्री बारामतीमध्ये सभा घेतली पुरंदर आणि दौंडचा पाणीप्रश्न सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं

याच बारामती मतदारसंघाचा प्रत्यक्ष दौरा करणाऱ्या आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत उभ्या देशाच लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या सुप्रिया सुळे आणि भाजप महायुतीच्या कांचन कुल या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार बारामतीच्या लेकी असल्याने या वर्षिंच्या त्यांच्या प्रचाराला आणि निवडणुकीला देखील भावनिक स्वरुप प्राप्त झाले आहे

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील शरद पवार जातीन संपूर्ण मतदार संघात फिरुन कार्यकर्त्यांच्या बर्क्का घेत आहेत तर भाजपानं प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या निवडणुकीसाठी राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील बारामतीतच तळ ठोकून आहेत त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या प्रचारानं संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला आहे सामाजिक प्रचार माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागल्याचं चित्र दिसत आहे

जळगाव मतदार संघात जळगाव शहर ग्रामीण अमळनेर पाचोरा चाळीसगाव आणि एरंडोल या विधानसभांचा समावेश होतो

आघाडीच्या जागावाटपात हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला असून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली तर युतीकडून चाळीसगावचे आमदारचे उन्मेष पाटील यांना तिकीट देऊन पक्षानं धक्कातंत्र वापरलं

वंचित बहुजन विकास आघाडीच्या अंजली बाविस्कर या एकमेव महिला उमेदवार रिंगणार आहेत जळगाव पारोळा चौपदरीकरणाचं काम विमानसेवा बंद आणि सतत रद्द होणा या रेल्वेगाड्या हे मुख्य या भागातील प्रश्न आहेत निवडून येणा या खासदारानं हे प्रश्न सोडवावेत अशीच मतदारांची अपेक्षा असेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया

असाच एक प्रयोग रायगडमध्ये हमखास केला जातो आणि अनेकदा तो यशस्वीही झालेला दिसतो

गमत अशी की राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता यावेळेस देखील आघाडीचे सुनील दत्तात्रय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असलेले सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे असे दोन अपक्ष उमेदवार उभे आहेत

लोकसभा आणि विधानसभाच नव्हे तर अगदी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील रायगडात नामसाधर्म्य असलेले उमेदवार शोधले जातात त्यामुळं नावात काय आहे असा प्रश्न भलेही शेक्सपिअरनं विचारला असेल पण नावात बरंच काही आहे हे रायगडच्या राजकारण्यांनी दाखवून दिलं आहे

निवडणूक कर्मचारी अनुदान निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या अथवा मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं घेतला आहे निवडणूक कामासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासह कर्मचारी आपल्या घरातूनकार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्य पार पाडून आपल्या कार्यालयात किंवा घरी परत येईपर्यंतचा कालावधी या अनुदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे

गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षवाद्यांनी केलेला हल्ला शौर्यानं परतवून लावणाऱ्या शूर जवानांचं पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी कौतूक केलं आहे तसच त्यांना प्रोत्साहनपर बक्षीसही दिलं आहे

या प्लामूळे द्र्गम भागातल्या नागरिकांना दळणवळणाची स्विधा उपलब्ध होणार आहे रामनवमी श्रीरामनवमी काल राज्यात सर्वत्र भक्तिभावानं साजरी झाली शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तीन दिवसांच्या रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरु होतं शेगाव इथंही रामनवमी उत्सवाला हर्षोल्हासात सुरुवात झाली आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात तसच ठिकठीकाणच्या राम मंदिरांमध्ये काल द्पारी राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाल्याचं आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे वाघीण शिकार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या वाघीणीचा मृत्यू झाला आहे दीड वर्षांच्या या वाघीणीचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असून वनसंरक्षकांना तिथे मोटारीच्या चाकांच्या खुणा आढळल्याची माहिती या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रीय संचालकांनी दिली या शिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी चौकशी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं

या दोन्ही अपघातातले मृत गडहिंग्लज तालुक्यातले रहिवासी असल्यामुळं तालुक्यावर शोककळा पसरली आहे हवामान गेले काही दिवस उष्णतेमुळे होरपळलेल्या महाराष्ट्राला काल पावसानं काहीसा दिलासा दिला हवामान खात्याच्या परवाच्या अंदाजानुसार काल पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली पुणे कोल्हापूर सोलापूर साता यासह वाई महाबळेश्वर पाचगणी इथं काल वादळी वा यासह पाऊस झाला तसच कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्येही पावसाच्या सरी बरसल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे उद्याही संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे

राज्याच्या अनेक भागात अपेक्षेनुसार पावसाची हजेरी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार